कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर निवेदन देताना ते बोलत होते कूणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं विधान परिषदेत आज कामकाज सुरु होताच विरोधकांनी सचिन वझे यांच्या अटकेची मागणी लाऊन धरली सरकार वझे यांना पाठीशी घालत असून प्रावे नष्ट करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला विरोधक अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं त्यानंतरही कामकाज स्रु झाल्यानंतर वझेला निलंबित करुन अटक करण्याची मागणी लाऊन धरली विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाज दुसऱ्यांदा स्थगित झालं होतं विधानसभेतही ग्रहमंत्र्यांच्या निवेदनाचे पडसाद उमटले वझे यांची बदली करण्यावर समाधानी नसल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आरक्षणप्रश्नी विधानसभेत निवेदन देताना सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीची माहिती दिली दरम्यान विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे

लोकसभेत कामकाज स्रु होताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला या मुद्दावर चर्चेची मागणी लाऊन धरत विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांसमोर जाऊन घोषणाबाजी केली या गोंधळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज स्थगित करण्यात आलं होत राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिल्याचं सांगितलं या मुद्यावर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात चर्चा झाली असून आता विधायक कार्यांच्या चर्चेदरम्यान परत चर्चा करता येऊ शकते असं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं यावर समाधान न झाल्यानं काँप्रेससह विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरु केली त्यामुळे राज्यसभेचं कामकाजही स्थगित करण्यात आलं होतं

राज्यांचे मुख्य सचिव आणि लसीकरण प्रक्रीयेतले अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते राज्यांनी अधिकाधिक पात्र लोकांचं लसीकरण करावं लसीकरण कार्यक्रमाची गती वाढवावी आणि येत्या तीन महिन्यांसाठी विस्तृत आराखडा तयार करावा असं कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सूचित केलं लसीच्या मात्रांमध्ये सध्या कोणतीही कमतरता नसल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं

या चित्ररथावर शासनाच्या विविध योजनांसह कोविड जनजागृतीची माहिती देण्यात आली आहे हा चित्ररथ हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात फिरणार असून अनेक लाभार्थ्यांना तसंच नागरिकांना याचा लाभ होणार आहे

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर जमीन लावून घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

याप्रकरणी जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला मिस्कील यांनी फिर्याद दिली

मलकापूर ग्रामीण पोलिसांनी काल नाकेबंदीदरम्यान ही कारवाई केली